केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि वरिष्ठ अधिकारी ही या बैठकीत सहभागी झाले होते महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते केंद्र सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशांचं राज्यांनी काटेकोरपणे पालन करावं तसंच लाल क्षेत्रांच रुपांतर केशरी आणि त्यानंतर हरित क्षेत्रामध्ये करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत असंही ते म्हणाले देशाने आतापर्यंत दोन वेळा लॉकडाऊन करण्यात आलं आहे आता प्ढे काय आणि कसं करायचं याचा विचार करण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले

कोरोना विषाणू संसर्गामूळं कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे गेल्या दीड महिन्यात आपण हजारो लोकांचे जीव वाचवू शकलो असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले आपल्या देशात अनेक लोक विदयार्थी यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत त्यांना घरी आणायंच आहे विदेशातून अनेक भारतीयांना आणायचं आहे चाचण्या करून त्यांचं विलगीकरण करायचे आहे यासंदर्भात धोरण ठरविण्याविषयी आज चर्चा प्रधानमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे तसंच लॉकडाऊन कूठे कडक आणि कूठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचं आहे लॉकडाऊनही राहील आणि जीवनही स्रळीत स्रु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनविण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केल्याचे ते म्हणाले आगामी काळात लाल केशरी आणि हरित क्षेत्र निहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल कुठली वाहतूक सुरु राहील ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही दुकाने कशी सुरु राहतील वगैरे निर्णय राज्यांनी घ्यावे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले कोरोनाचा आकडा वाढत असलेली राज्य ग्न्हेगार नाहीत

लॉकडाऊनचा काळ वाढवणं तसंच हरित क्षेत्रामध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यावर देशातल्या बऱ्याच राज्यांचे म्ख्यमंत्री सहमत असल्याचं मेघालयाचे म्ख्यमंत्री के संगमा यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते तीन मे पर्यंत लागू टाळेबंदी उठवताना सावध भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी एकमतानं प्रधानमंत्र्यांना सांगितलं कोरोना विषाणूचे देशातील रुग्ण वाढत असल्यामुळे टाळेबंदी उठवण्याबाबत काय करावं यावर पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा असं म्ख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याचं प्द्चेरीचे म्ख्यमंत्री नारायणसामी यांनी सांगितलं महाविद्यांलयांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाशी चर्चा सुरू आहे त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच महाविद्यालयांच्या परीक्षा नवीन शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया याबाबत निर्णय घेतला जाईल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रेसा अवधी दिला जाईल असंही ते म्हणाले मूंबईतले अनेक चाकरमानी कोकणात येण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबाबत विचार केला जाईल मात्र आंबा आणि मासळी वाहत्कीच्या गाड्यांमधून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांविरुद्ध आणि वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला

औरंगाबाद शहरातल्या किलेअर्क परिसरातल्या साठ वर्षीय कोरोना विषाणू बाधीत महिलेचा आज शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय घाटीमधे उपचारां दरम्यान मृत्यू झाला या महिलेला मध्मेह मूत्रपिंड विकार आणि उच्च रक्तदाब होता

शहरातल्या बायजीप्रा परिसरात राहणारा हा मुलगा मुंबईहून आला होता

लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे

गिरीष ठाकूर यांनी दिली आहे अमरावती शहरात कोरोना बाधितांची संख्या आतापर्यंत तेवीस झाली आहे त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून उपचारार्थ बारा रुग्ण दाखल आहेत आणि चार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

मात्र काल संध्याकाळी शहरातल्या मोहाडी भागात एक महिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने या भागातला एक दवाखाना तसंच सदर महिला उपचारासाठी जवाहर फोंडेशन मध्ये दाखल झाल्याचं स्पष्ट झाल्यानं त्या ठिकाणचा एक कक्ष सील करण्याची कारवाई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे

यात काही डॉक्टरांचा समावेश आहे

तर सातारा शहरातल्या जिल्हा शासकीय क्रांतीसिंह रुग्णालयातून आज द्रपारी जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली प्ढचे चौदा दिवस त्याला घरीच इतरांपासून अलिप्त राहावं लागणार आहे क्षयरोगाच्या आजारानं विलगीकरण कक्षात रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी नागप्रला पाठविण्यात आला असता तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम

प्रदीपचंद्रन यांनी दिली आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये म्हणून शासनाने जिल्हाबंदी केली आहे मात्र असं असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधले कर्मचारी नागप्र वरून ये जा करीत होते

पालघर जिल्ह्यात गैरसमजातून जमावाच्या मारहाणीत जिवाला मुकलेल्या वाहन चालकाच्या दोन्ही म्लींच्या शिक्षणासह त्यांची संपूर्ण जबाबदारी भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष रमेश कराड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडाप्रकर यांनी घेतली आहे वाहनचालक निलेश तेलगाडे यांच्या क्ट्बीयांना याची माहिती देण्यात आली आहे

राह या गावाने वनहक्क आणि पैसा कायदयाने दिलेल्या अधिकाराचा वापर करीत मागील चार वर्षात बांब् आणि तेंद् आधारित कामांमधून तीन कोटी आणि दहा लाख रुपयांची कमाई केली

आय टी तसंच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अर्थात आय

टी मध्ये शैक्षणिक शुल्क जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं तर कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं

निराधार ज्येष्ठ दिव्यांगांना तीन महिन्यांचं अनुदान आगाऊ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे संचारबंदीच्या काळात नागरिकांना वारंवार बाहेर पडावं लागू नये यासाठी एप्रिल मे व जून या तीन महिन्यांचे मानधन एकत्रित देण्यात येणार आहे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम सामाजिक न्याय विभागातर्फ लवकरच जमा होईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले